नागालँडमध्ये भाजपा प्रणित युतीचा सरकार स्थापनेचा दावा कोनराड संगमा होणार मेघालचे नवे मुख्यमंत्री पुणे महसूल विभागात शून्य प्रलंबिततेद्वारे प्रशासकीय कामकाजास गती

मोदी केंद्र सरकार शिक्षण क्षेत्रामध्ये सुधारणा करण्यासाठी एक मोहीम हाती घेल्याप्रमाणे काम करत असल्याच पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं आहे कर्नाटकमधल्या तुमकुर इथं आयोजित युवक संमेलनाला दूरचित्रवाणीवरुन संबोधित करताना ते काल बोलत होते जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या असलेल्या भारतात शैक्षणिक क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत असं मोदी म्हणाले या अनुशंगानं पुढील चार वर्षात शैक्षणिक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी एक लाख कोटी रुपये खर्चाची तरतूद असलेल्या राईज कार्यक्रम केंद्र सरकारनं सुरू केला असल्याचं त्यांनी सांगितलं

या अतिरेक्यांनी काल संध्याकाळी पोहन इथल्या वाहन तपासणी नाक्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता सरकार स्थापना नागालँडमध्ये एनडीपीपी भाजपा आणि इतरांनी मिळून काल य्ती सरकार स्थापनेचा दावा केला

लोकसभेचे माजी सभापति दिवंगत पीए संगमा यांचे पुत्र नॅशनल पिपल्स पार्टीचे नेता कोनराड संगमा यांना मेघालयचे नवे मुख्यमंत्री म्हणून उद्या शपथ दिली जाईल राज्यपाल गंगाप्रसाद यांनी संगमा यांना राज्यात नवं सरकार स्थापन करण्यास आमंत्रित केलं आहे

मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि विधासाचं वातावरण निर्माण केलं असून गरिबांच्या कल्याणाच्या धोरणामुळेच पूर्वोत्तर भारतातल्या जनतेनं मोदींच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे

पहिल्या सत्रात अर्थसंकल्प सादर करण्यात आला तसंच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव मंजूर करण्यात आला

तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात माध्यम आणि मनोरंजन उद्योगाशी संबंधित तज्ञाबरोबरच देश आणि परदेशातील सरकारी नीती तज्ञहि सहभागी होणार आहेत

यामुळ प्रलंबित कामे मार्गी लागण्यास मदत होत आहे याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजलही शासनाची महत्वाकांक्षी योजना असून त्यामुळे सर्वसामान्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा यासाठी अनेक उपाय योजले जाता आहेत

याचं उद्घाटन पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले

या आधी अप्रन्या वीजप्रवठ्यामुळे संगणकावर आधारीत कामकाज ठप्प होत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्याची यंत्रणा वापरणं शक्य होत नव्हत

आता सर्व पोलीस स्टेशन आणि दुरक्षेत्रं सौरउर्जा प्रणालीवर कार्यान्वीत करण्याची योजना जिल्हा प्रशासनाने आखली आहे प्लास्टिक रस्ता लातुरमध्ये प्लास्टिक कच याचा वापर करून रस्ता विकसित करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आहे अशा पद्धतीने टाकाऊ प्लास्टिकचा वापर करून रस्ता विकसित करण्याचा हा लातूरमधील पहिलाच प्रयत्न आहे

हा अभिनव प्रयोग नगरसेवक विक्रांत गोजमगुंडे यांच्या पुढाकाराने करण्यात आला

कृषी विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचं उदघाटन काल जिल्ह्याचे संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं

ठिबक सिंचनाची ऑनलाईन प्रक्रिया वर्षभर सुरू ठेवली जाईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं गिरीश महाजन गोरगरिबाना उत्तम वैद्यकीय सोयी सुविधाउपचार प्रवण्याचा संकल्प राज्यशासनान केला असल्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जल संपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काल उस्मानाबाद इथं सांगितलं

अशोक चव्हाण आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय कॉंग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून कॉप्रेस अध्यक्ष राहल गांधीच त्याबाबत निर्णय घेतील असं कॉप्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषदेत सांगितलं पक्षाच्यावतीने राज्यभर कार्यकर्ता शिविर घेतली जात असून या शिविरात निवडणुकीची तयारी राजकीय परिस्थिती त्याचप्रमाणे राष्ट्रवादी कॉंग्रेसशी आघाडी करावी किंवा नाही यावर ही चर्चा होत आहे निधन परभणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि माजी आमदार कुंडलिक नागरे यांचं काल मुंबईत दीर्घ आजारानं निधन झालं

आज सोमवारीत्यांच्या पार्थिवावर त्यांच्या सावली या मुळगावी अत्यसंस्कार होणार आहेत

शिवजयंती छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काल तिथीनुसार राज्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त ठीकठिकाणी मिरवणूका पोवाडे व्याख्याने अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं होते शिवसेनेतर्फे कार्याध्यक्ष उद्दव ठाकरे यांनी मुंबईतील विमानतळाबाहेर असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला

दिवसाच्या तापमानात वाढ अपेक्षित आहे